मुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन जनतेशी संवाद साधला ते म्हणाले डॉक्टराचे एक टास्कफोर्स आपण तयार केलेले आहे डॉक्टर संजय ओक आपल्याला कल्पना आहे

त्यांच्यासोबत आणखीन सर्व डॉक्टर व्यवसायातले विविध क्षेत्रातले म्हणजे कोण हार्टस्पेशालिस्ट आहेत कोण किडणी विशेष तज्ञ आहे कोण आणखीन कशातला तज्ञ आहे अशा सर्व तज्ञ लोकांची टीम ही आपण टास्कफोर्स म्हणून कालपासून त्यांना आपण काम करायला सुरुवात केलेली

कोरोनावर उपाय म्हणून प्लाज्मा ट्रीटमेंट बीसीजी लसीकरणसाठी राज्यात प्रयोग करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले जे पंतप्रधान बोलले ते की देशातल्या संशोधकानी पूढे आलं पाहिजे

एक प्लाझमा ट्रिटमेंन्ट आणि एक डिसीसी व्यॉकसीन याच्याबद्दल प्रयोग करण्याची आपण परवानगीसाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे

टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक साधनांचा प्रवठा सुरळीत सुरु राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

परप्रांतीय मज्रांची चिंता करण्याचं कारण नाही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये महाराष्ट्रात त्यांची उत्तम सोय होत असल्याचंही त्यांनी सांगितलं या मज्रांच्या भावनांशी खेळून कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करु नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल साधेपणानं साजरी झाली अनुयायांनी दाखवलेल्या संयमाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं

राज्यात आणि मुंबई परिसरात ज्या रुग्णालयात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठवणं समितीसमोर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणं देखील बंधनकारक तसंच करण्यात आलं आहे

ई एम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी असतील मुंबई वगळून उर्वरित राज्यासाठीच्या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक या समितीचे अध्यक्ष असतील

या तज्ज्ञ सदस्यांच्या समितीत जे

सहानी सुबोधकुमार रमानाथ झा उमेशचंद्र सरंगी जयंत कावळे सुधीर श्रीवास्तव या सहा सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव उद्योग विभागाचे प्रधान सचिव वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव कृषी विभागाच्या सचिवांचा या समितीत समावेश असून वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जलसंपदा मंत्री जयंत पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना काल ही माहिती दिली

सारे सुझावो को ध्यान में रखते हुए यह तय किया गया है कि भारत में लॉक डाऊन को अब तीन मई तक और बढाना पडेगा याने तीन मई तक हम सभी को हर देस वासीको लॉकडाऊन में ही रहना होगा इस दौरान हमें अनूशासन का उसी तरह पालन करना है जैसे हम करते आ रहे है कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे सुरू असून कोरोनामुळे होणार मोठं नुकसान टाळण्यात देश यशस्वी ठरला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

घर में बने फेसकर्व्हर या मास का उनका अनिवार्य और से उपयोग करे तिसरी बात अपनी इमिनिटी बधाने के लिये आयुष्य मंत्र्यालय द्यारा जो निर्देश दिये गये हे उसका अगर हम पालन करे गर्म पानी हे काढा हे इनका निरंतर सेवन करे

पाचवी बात जितना हो सके उतने गरीब परिवार की देखरेख करे उनकी भोजन की आवश्यकता परी करे छटी बात आप अपने व्यवसाय अपने उद्योग में अपने सात काम करने वाले लोगोके प्रती संवेदना रखे किसी को नौकरी से न निकाले सातवी बात देश के कोरोना यौद्धा हमारे डॉक्टर नर्सेस सफाईकर्मी पोलिस कर्मी ऐसे सभी लोगोका हम सन्मान करे आदरपूर्वक उनका गौरव करे पुढील एका आठवड्यात कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवली जाईल आणि वीस एप्रिलपर्यंत प्रत्येक पातळीवर खूप बारकाईनं यासंबंधी तपासणी केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली येत्या वीस एप्रिलपर्यंत टाळेबंदीचं कसोशीनं पालन करणाऱ्या आणि कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव टाळणाऱ्या भागांमध्ये टाळेबंदीत सशर्त सुट देण्यात येईल अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली

या कालावधीसाठी लोकांनी आरक्षित केलेल्या तिकिटांचा पूर्ण परतावा रेल्वेकडून दिला जाणार आहे या दरम्यान सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणंही रद्द केल्याची घोषणा विमान वाहतूक संचालनालयानं केली आहे

पुणे इथून आलेल्या आरेफ कॉलनीतल्या कोरोना बाधित अभियंता तरूणाचे ते वडील होते त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालय घाटी इथं उपचार सुरू होते उपचारांदरम्यान काल त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोन झाली आहे

दरम्यान औरंगाबादमध्ये काल आणखी एक कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आला आहे

सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे

त्याची आई गरोदर असून प्रसुतीसाठी ते औरंगाबादला आले मुंबईहून आल्यानंतर मुलाला अस्वस्थ वाटू लागल्यानं महानगरपालिकेनं तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं होतं मुलाच्या वडिलांचा अहवाल नकारात्मक आला त्याच्या आईचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे

जिल्ह्यातला हा दुसरा बळी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे या पूर्वी श्रीरामपूर इथल्या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला होता

मुंबई शहरात अडकलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी दुबे यानं सामाजिक संपर्क माध्यमातून उत्तर भारतीय मजदूर आंदोलनाची हाक दिली होती रात्री उशीरा नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत दुबे ला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवल्यानंतर हजारो मजुर काल वांद्रे रेल्वे स्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झाले होते

बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकोणतीसावी जयंती काल कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लागू टाळेबंदीत सर्वत्र साधेपणानं साजरी झाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात सामाजिक सुरक्षित अंतर ठेऊन जयंती साजरी करण्यात आली कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती प्तळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महापौर नंद्क्मार घोडेले आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं परभणी इथंही नागरिकांनी आपापल्या घरात डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करुन जयंती साजरी केली यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शहरातल्या आंबेडकर यांच्या प्तळ्यास सामाजिक अंतर राखत अभिवादन करण्यात आलं

नांदेड इथं महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं

खासदार सुधाकर श्रंगारे यांनी आपल्या निवासस्थानी जयंती साजरी केली शहरातल्या आंबेडकर चौकात प्रथा परंपरा म्हणून अवघ्या तीन लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आपल्या निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं उस्मानाबाद इथं भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या निवासस्थानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काल हे आदेश जारी केले आदेशाचं उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्याच्या सर्व सेवा मिळाव्यात यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची रुग्णालयं बंद ठेऊ नयेत कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांना द्यावी खासगी डॉक्टरांकडून या कामामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश टोपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले

यावेळी सामाजिक अंतर राखण्याचा नियम काटेकोर पाळण्यात आला

मुखेड इथले सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर डोईजड हे या रुग्णालयात गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ तहसील प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर प्रशासनानं वैद्यकीय अधिकारी सेवेवर गैरहजर असल्याचे पंचनामे केले

भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी ही माहिती दिली

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून कालपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली

यावेळी टाळेबंदीच्या कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली असल्याचं तहसिलदार महेंद्र गिरगे यांनी सांगितलं

कारला बुद्र्क इथ ग्रामसुरक्षा समितीची स्थापन करण्यात आली आहे

शासनानं त्यांना पुरेसं अन्यधान्य किराणा सामान तसंच आर्थिक मदत करावी अशी मागणी भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा संघाचे अध्यक्ष सुनिल डोईजड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे हातावर पोट असलेल्या वासुदेव चुडबुडके जोशी गोंधळी नृत्यांगणा ढोलकी पिंगला वाघ्या मुरळी स्मशानजोगी जोगी डकलवार मदारी बहुरूपी रायंदर नाथपंथी डवरी गोसावी भिल्ल पारधी या आदिवासी प्रवर्गातल्या निराधार लोकांची बिकट परिस्थिती झाली असल्याचं डोईजड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

साधू यांनी उदगीरच्या उदयगीरी महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य केलं निळोबारायाचे अभंग वाणी आकलन आणि आस्वाद गवाक्ष मंथन आवर्त साधु महाराज चरित्र तुकाराम स्तुती भावार्थ एकनाथी भागवत अनुभवाम़त भाष्य सार्थ एकनाथी भारुडे साधू सुधा ग्रंथ ही संपादने असे अनेक ग्रंथलेखन त्यांनी केलं आहे

मूळ ओडिसा राज्यातला असलेल्या या मजुरावर दोन दिवसांपासून कोरोना विषाणू सदृश्य लक्षणांमुळे उपचार सुरू होते त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आला असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे